राज्यापालांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबतची माहिती दिली आहे मुख्यंमंत्री उदधव ठाकरे यांनी काल संध्याकाळी मंत्रीमंडळाच्या खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे मंजरीसाठी पाठवली होती या यादीन्सार मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान माहिती आणि जनसंपर्क विधी आणि न्याय तसंच इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय आणि खात्यांची तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी असेल अनिल देशमुख ग़ह बाळासाहेब थोरात महसुल अशोक चव्हाण सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम विभाग एकनाथ शिंदे नगरविकास आणि सार्वजनिक उपक्रमासह सार्वजनिक बांधकाम विभाग सुभाष देसाई उद्योग खनीकर्म आणि मराठी भाषा छगन भूजबळ अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण दिलीप वळसे पाटील कामगार आणि राज्य उत्पादन शल्क जयंत पाटील जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास नवाब मलिक अल्पसंख्याक विकास औकाफ कौशल्य विकास आणि उदयोजकता धनंजय मुंडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राजेंद्र शिंगणे अन्न आणि औषध प्रशासन राजेश टोपे सार्वजनिक आरोग्य आणि क्टुंब कल्याण हसन मुश्रीफ ग्राम विकास डॉ नितीन राऊत उर्जा वर्षा गायकवाड शालेय शिक्षण डॉ जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण सूनिल केदार पश्संवर्धन द्ग्ध व्यवसाय विकास क्रीडा आणि य्वक कल्याण विजय वडेट्टीवार इतर मागासवर्ग सामाजिक आणि शक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण खार जमिनी विकास आणि भूकंप प्नर्वसन अमित देशम्ख वव्व्यकीय शिक्षण तसंच सांस्कृतिक कार्य उदय सामंत उच्च आणि तंत्र शिक्षण दादाजी भूसे कृषि तसंच माजी समिक कल्याण संजय राठोड वनं आपत्ती व्यवस्थापन तसंच मदत आणि प्नर्वसन ग्लाबराव पाटील पाणी प्रवठा आणि स्वच्छता एडव्होकेट

पाडवी आदिवासी विकास संदिपानराव भ्मरे रोजगार हमी आणि फलोत्पादन बाळासाहेब पाटील सहकार तसंच पणन एडव्होकेट अनिल परब परिवहन आणि संसदीय कार्य अस्लम शेख वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय तसंच बंदरे विकास एडव्होकेट यशोमती ठाकूर महिला आणि बालविकास शंकराराव गडाख मृदा आणि जलसंधारण तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन पर्यावरण आणि राजशिष्टाचार ही खाती दिली आहेत राज्यमंत्रीपदाचं खातेवाटप असं आहे अब्दुल सतार महसूल ग्रामविकास बंदरे खार जमिनी विकास विशेष सहाय्य सतेज पाटील ग़हशहरे ग़हनिर्माण परिवहन माहिती तंत्रज्ञान संसदीय कार्य माजी समिक कल्याण शंभ्राज देसाई गृह ग्रामीण वित नियोजन राज्य उत्पादन शुल्क कौशल्य विकास आणि उद्योजकता पणन ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला आणि बालविकास इतर मागासवर्ग सामाजिक आणि शक्षणिक मागास प्रवर्ग विम्क्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार दत्तात्रय भरणे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून मृदा आणि जलसंधारण वने पश्संवर्धन द्ग्धव्यवसाय विकास तसंच मत्स्यव्यवसाय सामान्य प्रशासन विश्वजीत कदम सहकार कृषी सामाजिक न्याय अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मराठी भाषा राजेंद्र यड्रावकर सार्वजनिक आरोग्य आणि क्टुंब कल्याण वव्व्यकीय शिक्षण अन्न आणि औषध प्रशासन वस्त्रोद्योग सांस्कृतिक कार्य संजय बनसोडे पर्यावरण पाणी प्रवठा आणि स्वच्छता सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम रोजगार हमी भूकंप प्नर्वसन संसदीय कार्य प्राजक्त तनप्रे नगर विकास उर्जा आदिवासी विकास उच्च आणि तंत्र शिक्षण आपती व्यवस्थापन मदत आणि प्नर्वसन तर आदिती तटकरे यांच्याकडे उद्योग खनिकर्म पर्यटन फलोत्पादन क्रिडा आणि य्वक कल्याण राजशिष्टाचार माहिती आणि जनसंपर्क विभागाची जबाबदारी दिली आहे

रंगभूमीला उतम रंगकर्मींची कमतरता भासू नये आणि बाल कलाकारांना उतेजन मिळावं या उददेशानं या स्पर्धा आयोजित केल्या जातात पालघर जिल्ह्यात आज एका स्वयंसेवी संस्थेनं जिल्हा स्तरीय ब्रेल लिपी दिन जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता दिव्यांग व्यक्तींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं हा या कार्यक्रमाचा उददेश होता

राज्याच्या पुढच्या वाटचालीत पत्रकार आणि माध्यमांचं योगदान ख्प महत्वाचं राहील असं मुखमंत्री उदधव ठाकरे यांनी पप्रकार दिनानिमित दिलेल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे सामाजिक आणि राष्ट्रीय विकासात लोकहिताची भूमिका घेऊन प्रसंगी सरकारला जबाबदारीची जाणीव करून देण्यात माध्यमं प्ढाकार घेतात

जिल्हाधिकारी डॉ क्रालास शिंदे यांनी अधिसूचने द्वारे ही माहिती दिली पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील मुलींना फूस लावून मुंबईत आणून त्यांना वेश्याव्यावसायात ढकलणाया टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे याप्रकरणी संजया गोविंद दास या दलालाला अटक करण्यात आली असून पुढील तपास दहिसर पोलीस करीत आहेत मगिरी निवास चाळ योथील ठाकूर कंपाउंड परिसरात काही वेश्या दलाल बांगलादेश आणि पश्चिम बंगाल योथील मुलींना फूस लावून आणून त्यांना वेश्या व्यावसाया करण्यास भाग पाडायाला लावत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार त्यांनी कारवाई केली

बीपीसीएल ही तेल क्षेत्रातली देशातली द्सरी मोठी कंपनी आहे

तसंच श्रीराम अक्ष्टमीचे क्रीडा शिक्षक नितीन बलराज यांची मुलींच्या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष पार्थ दोषी यांनी ही माहिती दिली

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाइयाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या त्लनेत वाढ झाली तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरी इतक राहिलं

येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात त्रळक ठिकाणी पावसाची शक्यता असून राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे